दरम्यान सरकार काही नवीन विभाग सुरू करण्याचा विचार करत असल्यामुळे खातेवाटपाला वेळ लागत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं हे

राज्याच्या औद्योगिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घ्यावा तसच गुंतवणुकीबरोबरच रोजगार वाढत असेल तर उद्योगांना सवलत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

यानंतर चिड्ठी काढल्यावर काँग्रेसच्या मीना शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणुकही काल झाली

या दोन्ही पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली

लोकमान्य टिळक पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते

हा उपक्रम घेतला

ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत

उपलब्ध पाण्याचा प्रभावीपणे णि नियोजनपूर्वक वापर होण्याच्या दृष्टीनं राबवण्यात येणारे हे उपक्रम भविष्यात निश्चितच फलदायी ठरतील यात शंका नाही

काशवाणीच्या वृत्तविभागाच्या प्रमुख महासंचालक इरा जोशी यांनी या अभिनव उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं हे सिंधुदुर्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सिंधुद्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातल्या हुमरस ग्रामपंचायतनं विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला हे तर दोडामार्ग तालुक्यातल्या यनोडे हेवाळे ग्रामपंचायतीनं तृतीय क्रमांक मिळवला हे

जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारासाठी अकोला जिल्ह्यात चोहट्टा बाजार इथं झालेल्या जाहीर सभेत ते काल बोलत होते

या भागातल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेचं सादरीकरण काल नगररचनाकार कांचन बोधले यांनी केलं

महाराष्ट्र केसरी पुण्यात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत काल किताबाच्या महत्वाच्या लढती झाल्या

वीस षटकांच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ाज गुवाहटी इथं होत ा हे